सातारा जिल्ह्यात दौलतनगर इथं लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या शताब्दी स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते यावेळी विविध पाणी पुरवठा योजनांचं ई भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं दुर्गम डोंगरी भागातल्या नागरिकांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले पंकजा मंडे ग्रामीण भागात कुक्कुटपालन करणाऱ्या महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या अंड्यांचं संकलन करुन त्यांना आता शहरी बाजारपेठ उपलब्ध करुन दिली जाणार आहे हरित क्रांती धवल क्रांतीसारखी ही पीत क्रांती असेल आणि यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकेल असं मत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं पहिल्या टप्प्यात पालघर आणि धुळे जिल्ह्यात यासंदर्भातला पथदर्शी प्रकल्प सुरू करणार असल्याचं त्या महानल्या ग्रामीण भागातील बचतगटांच्या तसंच ग्रामीण कारागिरांच्या उत्पादनांचं महालक्ष्मी सरस प्रदर्शन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे त्यासंदर्भात काल मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे बोलत होत्या सुभाष देसाई सातारा जिल्ह्यात खंडाळा औद्योगिक क्षेत्रासाठी हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे खंडाळ्यातल्या शेतकऱ्यांच्या शिष्ट्मंडळानं काल मंत्रालयात उद्योगमंत्र्यांची भेट घेतली त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे आश्वासन दिलं तसंघ औद्योगिक क्षेत्रासाठी संपादित केलेल्या नीरा देवघर सिंचन प्रकल्पग्रस्तांच्या बागायतीखालील जमिनीसाठी शेतकऱ्यांना पर्यायी जमीन त्यांच्या संमतीनं देण्यात येईल असं देसाई यांनी सांगितलं खंडाळा एमआयडीसी जमिनीच्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु होतं उद्योगमंत्र्यांच्या भेटीनंतर हे आंदोलन मागं घेण्यात आलं

पोलाद मंत्रालयानं आयोजित केलेल्या या तीन दिवसांच्या प्रदर्शनात जगभरातून पोलाद उत्पादक कंपन्या पोलाद खरेदी विक्री व्यावसायिक सहभागी होणार आहेत

योग्य निगराणी अंतर्गत आणि सुरक्षिततेची काळजी घेउनच या यंत्रांची निर्मिती झाल्याचा निर्वाळा आयोगानं दिला आहे लंडन मध्ये नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात फेरफार केल्याचं सांगण्यात आलं या संदर्भात प्रसिद्धी माध्यमात आलेल्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर आयोगानं हे स्पष्टीकरण दिलं आहे मालेगांव स्फोट खटला मालेगांव बॉम्ब स्फोट प्रकरणात पुरावा म्हणून दाखल केलेल्या छायाप्रतींची सत्यता कशी पडताळणार असा सवाल काल मुंबई उच्च न्यायालयानं राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि विशेष न्यायालयाला विचारला आहे

या मंजूरीला मालेगाव प्रकरणातला एक आरोपी समीर कूलकर्णी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे

बँकेचे तत्कालिन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे कार्यकारी संचालक राजेंद्रक्मार गुप्ता माजी अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक सुशील मूनोत यांना या प्रकरणातून वगळण्यात आलं आहे

भारतीय साखर कारखानदार संघटना अर्थांत इस्मानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे मात्र यंदाचा हंगाम संपेपर्यंत साखरेच्या उत्पादनात गेल्यावर्षीच्या तुलनेत घट होण्याची शक्यता इस्मानं वर्तवली आहे

तर राज्यात यंदाच्या हंगामात एकंदर साडेनऊ दशलक्ष टन साखरेच उत्पादन होईल असा अंदाज आहे

या अंतर्गत राज्यातल्या जवळपास एक हजार गावांचा कायापालट करण्याचं सरकारचं नियोजन आहे

या अभिनव उपक्रमामुळे गावाच्या विकासाला चालना मिळत आहे ऐक्या याबाबतची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधी कडून नवीन वर्षाच्या सुरवातीलाच जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी पुसद तालुक्यात रोहदा धिं मुक्काम करून नागरिकांशी संवाद साधला होता

आतापर्यंत जवळपास वीस अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या गावात मुक्काम करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या या संवादातून ग्रामस्थांच्या आरोग्य शिक्षण आणि कृषीविषयक समस्या सोडवण्यात अधिकाऱ्यांना यश येत असल्याचं चित्र आहे या उपक्रमाच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी गाव स्तरावरील समस्या गावातच सोडवण्याचा प्रयत्न करत आहे यवतमाळ जिल्ह्यात राबवला जाणारा ग्राम सामाजिक परिवर्तनाचा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम नक्कीच आदर्श उपक्रम आहे आकाशवाणी बातम्यांसाठी यवतमाळहून श्रीकांत राउत बीड राज्य सरकारनं महाराष्ट्रात दृष्काळ जाहीर केला पण उपाययोजना मात्र कुठेही होताना दिसत नाहीत ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप भारतीय कम्यूनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा कारत यांनी काल बीड इथ पत्रकार परिषदेत केला तत्पूर्वी त्यांनी जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली कोल्हापर मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापूरलाच व्हावं यासंबंधीचं पत्र काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नरेश पाटील यांना पाठवलं आहे आता या पत्राचा उच्च न्यायालयाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय कोल्हापूरमधल्या वकील संघटनांनी घेतला आहे

शाकंभरी आणि पौष पौर्णिमा हा यात्रेचा मुख्य दिवस असल्यानं तसंच यावर्षी पौर्णिमा दोन दिवस आल्यानं मांढरदेव इथं रविवार पासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती आज देवीची उत्तर यात्रा भरणार आहे

जानेवारीच्या मध्यातच पुणे सातारा आणि सांगली या तीनही जिल्ह्यांतल्या टँकरनं दीड शतक पार केलं आहे

लिंगायत समाजात आदराचे स्थान असलेल्या शिवकुमार स्वामीजींनी समाजकार्यासह शैक्षणिक क्षेत्रातही काम केलं कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूसह महाराष्ट्राच्या सीमाभागातही त्यांचे असंख्य अनुयायी आहेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस नेते राहल गांधी कर्नाटकघे मुख्यमंत्री कुमारस्वामी आदींनी स्वामीजींच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे शिवकुमार स्वामी यांच्या पार्थिव देहावर तुमकुरू इथं आज संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत आयसीसी रॅंकिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनं काल जाहीर केलेल्या क्रमवारीत भारतानं कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे कर्णधार विराट कोहलीनं देखील आपलं प्रथम स्थान कायम राखलं आहे चेतेश्वर पुजारा फलंदाजीच्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असून नवोदित फलंदाज रिषभ पंतनं पहिल्या वीस जणांमध्ये स्थान मिळवलं आहे गोलंदाजांमध्ये आर

उद्या सकाळपर्यंत संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे